मास्क वापरणं सामाजिक अंतर राखणं आणि वेळोवेळी हात ध्णं या तीन गोष्टी कायम लक्षात ठेवा असं ते म्हणाले

आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आपल्याला या लढ्याची तीव्रता कायम राखावी लागणार आहे असंही पंतप्रधानांनी या संदेशात म्हटलं आहे लोकांचा सहभाग मिळवणं हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे

त्यांची नुकतीच हृदय शस्त्रक्रिया झाली होती गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्समध्ये उपचार सुरु होते पाच दशकांपासून राजकारणात सक्रीय असलेले पासवान आघाडीचे मागासवर्गीय नेते होते बिहारमधला प्रादेशिक पक्ष लोक जनशक्ती पक्षाचे ते अध्यक्ष होते

पासवान हे आठ वेळा लोकसभेवर निवडून आले होते सध्या ते राज्यसभा सदस्य होते विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या सरकारमध्ये ते कामगार कल्याण मंत्री होते रेल्वे खातं द्रसंचार तसंच कोळसा मंत्रालयाचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं रामविलास पासवान यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दख व्यक्त केलं आहे

फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या वाहिन्याच्या मालकांचा यात समावेश असून त्यांनी पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड केल्याचं परमबीरसिंह म्हणाले घरात विशिष्ठ वाहिनी सुरु ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचा संशय असून टीआरपी रेटींगमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी हसा कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या पदाधिकाऱ्यांनाही समन्स बजावण्यात येणार असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन सुसूत्रीकरण लागू करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी उद्या प्रस्तावित असलेला महाराष्ट बंद स्थगित केल्याची घोषणा मराठा समाजाच्या नेत्यांनी केली मराठा आरक्षण नोकर भरती आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात काल मराठा समाजाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर मराठा आरक्षण संघर्ष समितीचे सुरेश पाटील यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली उद्या होणारी राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा रद्द करण्याची मागणीही मराठा समाजाच्या नेत्यांनी यावेळी केली याबद्दल सकारात्मक चर्चा झाल्याचं खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपम्ख्यमंत्री अजित पवार शिवसंग्राम संघटनेचे आमदार विनायक मेटे यांच्यासह मराठा संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी या बैठकीत सहभागी होत उस्मानाबाद तुळजापूर सोलापूर या नविन रेल्वेमार्गासाठी आणि भूसंपादनासाठी पर्याप्त निधी उपलब्ध करण्यात यावा यासह अन्य विविध मागण्या त्यांनी यावेळी केल्या

केंद्र सरकारने शेती आणि पणन यासंदर्भात केलेल्या कायद्यांच्या अन्षंगानं विचार विनिमय करून राज्याचं धोरण ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित वेबिनारमध्ये ते काल बोलत होते राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या हितासाठी काही बदल करायचे असतील तर त्यांनी आठवडी बाजारावर लक्ष केंद्रित करावं शेतकऱ्यांचा माल सरकारने खरेदी करावा गाव तिथे वेअर हाऊस अशी संकल्पना राबवून शेतकऱ्यांना आपला माल साठवण्याची सोय करून द्यावी आदी मागण्या पटेल यांनी केल्या

औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी सहा बाधितांचा मृत्यू झाला

त्यांनी चित्रपट नाटक आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं होतं मराठी चित्रपट आणि नाटकं ध्वनिचित्रफितीमध्ये रुपांतरीत करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता

या परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं होणार आहे

परीक्षेपासून कोणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी केली आहे

अजय कुरुवाडे यांनी सांगितलं हिंगोलीमधे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेदरम्यान पाणीपुरवठा विभागातले उपअभियंता गजानन हिरेमठ आणि एका कर्मचाऱ्याला काही अज्ञातांनी मारहाण केली

जालना अंबड बदनापूर तीर्थपुरी इथं करण्यात आलेल्या या आंदोलनावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या या संदर्भातल्या आदेशाची होळी करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क वापरणं हात स्वच्छ धुणं सुरक्षित अंतर ठेवणं या त्रिसूत्रीचा वापर अत्यंत आवश्यक असून स्वतःची आणि कुटंबाची काळजी घेण्याचं आवाहन जिल्हाप्रम्ख आमदार अंबादास दानवे यांनी केलं हिंगोली जिल्ह्यातल्या शासकीय आणि खाजगी रुग्णालयातल्या बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची रॅपिड अँटीजन चाचणी किंवा आरटीपीसीआर चाचणी करण्यास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बंधनकारक केलं आहे कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी काल याबाबतचा आदेश जारी केला

रखडलेली नोकर भरती सुरू करावी सर्व जातीची जातनिहाय जनगणना सुरू करावी इतर मागासवर्गीयांना पदोन्नतीत आरक्षण द्यावं आदी मागण्याही या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत

औरंगाबाद इथं भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकत्यांनी काल विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन केलं मराठवाड्यात ओला दष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत घोषित करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या

पालकमंत्री देसाई यांनी कायम झालेल्या कर्मचारी आणि पदोन्नती देण्यात आलेल्या अधिकारी यांचे अभिनंदन करून प्रढील वाटचालीसाठी श्रभेच्छा दिल्या

त्यांनी काल यासंदर्भात बैठक घेतली